दरम्यान राज्यातल्या दुष्काळग्रस्त परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पालकमंत्री आणि सबंधित जिल्ह्यातल्या मंत्र्यांनी पाहणी करण्याच्या सुचना फडनवीस यांनी दिल्या आहेत

मराठवाड्यासह राज्यातल्या काही भागात दुष्काळ सदृश्य परिस्थिती असून सरकारनं तात्काळ दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी राष्ट्रवादी काँप्रेसचे नेते अजित पवार यांनी केली आहे ते काल औरंगाबाद इथं राष्ट्रवादी महिला काँप्रेसच्या संविधान बचाव देश बचाव मेळाव्यात बोलत होते घटना बदलण्याचा सरकारचा डाव असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला महागाई बेरोजगारी उद्योगक्षेत्र शेतकरी आत्महत्या वीज पुरवठ्याचं अघोषित भारनियमन अशा मुद्द्यावर पवार यांनी सरकारवर टीका केली कोणत्याही दुकानात कर्षी बा प्लास्टिकच्या वस्तू अथवा प्लास्टिक पक्रिजिंगच्या वस्तू आढळल्या तर तातडीनं दुकानाचा परवाना रद्द करण्याचे निर्देश पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी दिले आहेत

ती मुदत संपल्यानं दुकानदारांनी प्लास्टिक पक्केजिंग साहित्याऐवजी अन्य पर्यावरणपूरक पर्यायांचा वापर करावा असं त्यांनी सांगितलं

मराठवाडा विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात सुरू केलेल्या खरेदी केंद्रांवर शेतकऱ्यांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे शिर्डीच्या साईबाबा संस्थांनवर नवं विश्वस्त मंडळ सहा आठवड्यांत नियुक्त करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं दिले आहेत कोपरगावचे सामाजिक कार्यकर्ते संजय काळे यांनी दाखल केलेल्या जनहित याचिकेवर यापर्वी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठानं दिलेले आदेश सर्वोच्च न्यायालयानं कायम ठेवले असून राज्य सरकारनं या आदेशाविरूद्ध केलेलं अपील फेटाळलं आहे

यामध्ये तिघेजण शिवसेनेचे आणि आठजण भारतीय जनता पक्षाशी संबंधित होते